अमेरिकेत हे प्रमाण साडेआठ हजार ब्राझिलमध्ये साडेसात हजार तर स्पेनमध्ये साडेपाच हजाराच्या आसपास जातं

देशभरात कोविड प्रतिबंधासाठी ज्या उपाययोजना करण्यात येत आहेत त्यांचे चांगले परिणाम दिसू लागले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या उपचार सूरू असलेल्या रुग्णांच्या त्लनेत सातत्यानं वाढते आहे

यापैकी कोव्हॅक्सीन ही लस भारत बायोटेक इंटरनॅशनलनं भारतीय वैदयकीय संशोधन परिषदेच्या भागिदारीत विकसित केली असून झायकोव्ह डी ही लस झायडस कॅडिला या कंपनीनं विकसित केली आहे कोव्हॅक्सीन लसीच्या निर्मिती प्रक्रीयेत प्ण्यातील राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळेचंही मोलाचं योगदान आहे या दोन्ही लसींच्या मानवी चाचण्यांसाठी स्वयंसेवकांची नोंदणी प्रक्रीया आज सुरू झाली

या चाचणीतून लसीची उपय्क्तता आणि स्रक्षितता तपासली जाईल

सिरम संस्थेचे म्ख्य कार्यकारी अधिकारी आदर प्नावाला यांच्या हस्ते या यंत्राचं अनावरण करण्यात आलं जाणून घेऊया या यंत्राच्या वैशिष्ट्यांविषयी झपाट्याने फैलावत असलेला कोरोना संसर्ग रोखायचा असेल तर त्याच्या चाचण्याही जलद गतीने आणि अच्क झाल्या पाहिजेत

या यंत्रात कोविड रुग्णांच्या घेतलेल्या नम्ने हाताळण्यापासूनच्या सर्व प्रक्रिया स्वयंचलित पद्धतीने केल्या जातात तसंच एकाच वेळी अनेक नम्न्यांची तपासणीही केली जाते क्ठल्याही चाचण्यांमध्ये महत्वाचा भाग म्हणजे निदानातली अचूकता या यंत्रादवारे होणारे निदानही तितकंच अचूक येत

या यंत्रात वापरण्यात आलेला प्रत्येक घटक भारतातच विकसित करण्यात आला आहे हे यंत्र आत्मनिर्भर भारत अभियानाची खऱ्या अर्थाने स्रुवात आहे असं म्हंटल तर वावग ठरणार नाही आकाशवाणी बातम्यांसाठी प्ण्याहन सविता म्हसकर यांच्यासह भूषण राजग्रू

काल या प्रकरणी द्रदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या स्नावणीच्या वेळी ही माहिती देण्यात आली या संदर्भात दैनंदिन सूनावणी घेणं आवश्यक असल्याचं मत न्यायालयानं व्यक्त केल्याचं मराठा आरक्षण चळवळीतले कार्यकर्ते विनोद पाटील यांनी सांगितलं मराठा आरक्षणला कोणतीही स्थगिती न्यायालयानं दिलेली नसून हे प्रकरण पाच न्यायमूर्तीच्या पीठाकडे सोपवण्यात यावं अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे

मनष्यबळविकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी आज ट्वीटरच्या माध्यमातून ही माहिती दिली शैक्षणिक दर्जा कायम राखण्यासाठी अभ्यासक्रमात कपात करताना त्याचा गाभा कायम ठेवण्यात आला आहे असं निशंक यांनी स्पष्ट केलं विदयापीठ परिक्षा विदयापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा सप्टेंबर महिन्याच्या अखेरीला घेण्यात येतील अशी माहिती विद्यापीठ अन्दान आयोगानं काल दिली विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्थांना परीक्षा घ्यायला केंद्रीय गृह मंत्रालयानं काल परवानगी दिली

दरम्यान राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्य सरकार अंतिम वर्षाची परीक्षा घेण्यास असमर्थ असून देशभर सर्वांसाठी समान नियमावली जारी करावी अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे ठाकरे पनवेल इथं साडेआठ लाख चौरस फूट जागेवर उभारण्यात आलेल्या आशियातील सर्वात मोठ्या डाटा सेन्टरचं ऑनलाईन उद्घाटन म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते काल झालं केंद्रीय मंत्री रविशंकर पेअसाद आणि राज्याचे उद्योगमंत्री स्भाष देसाई यामध्ये सहभागी झाले होते हिरानंदानी उद्योगसम्हातर्फे हे केंद्र उभारण्यात आल आहे राज्यशासनाने डाटावर आधारित अर्थव्यवस्थेला प्राधान्य द्यायचं ठरवलं आहे राज्यातील बांधकाम अभियांत्रिकी उद्योगांना जगातील पातळीवर सेवा देण्यासाठी त्याचा उपयोग होतो म्हणून डेटा सेन्टर्स उभारणीला सरकार प्राधान्य देत आहे अस मुख्यमंत्री यावेळी म्हणाले अजित पवार राज्यातील कायदा स्व्यवस्था भक्कम करण्याबरोबरच पोलीस दलावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी पोलीस शिपाई संवर्गात दहा हजार तरुणांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी काल दिली नागप्रमधील काटोल इथं राज्य राखीव पोलीस दलाच्या महिला बटालियनची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचंही पवार यांनी सांगितलं

गृह विभागाकडून आठ हजार जागा भरण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता पवार यांनी त्यात आणखी दोन हजार जागा वाढवून भरती प्रक्रिया वर्षभरात प्रर्ण करण्याचे आदेश दिले

बैठकीला गृहमंत्री अनिल देशम्ख यांच्यासह सर्व वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते

यवतमाळ अंगणवाडीतून उत्कृष्ट पोषण आहार देण्याला प्राधान्य देणार असल्याचं प्रतिपादन महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलं आहे यवतमाळ इथं महिला आणि बालविकास विभागाच्या काल झालेल्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या

वर्धा वीज तक्रारी वर्धा जिल्ह्याच्या दौर्यावर असलेले राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मदत आणि प्नर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनप्रे यांनी काल जिल्ह्यातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या वीज बिलासंदर्भातील समस्या जाणून घेतल्या

पुणे विद्यापीठ वारी समारोप सावित्रीबाई फ्ले प्णे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास मंडळ विभागातर्फे आयोजित स्वच्छ वारी स्वस्थ वारी निर्मल वारी हरित वारीचा काल ऑनलाईन समारोप विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमधील संत ज्ञानेश्वर सभागृहात पार पडला

रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आमदार सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले महाराष्ट्रातील शेतकरी अनेक संकटाचा सामना करत आहे

संपूर्ण कर्जम्क्ती शेतीपंपाची वीज बिल माफी द्धाला वाढीव बाजार भाव बोगस बियाणांमुळे न्कसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई पीक कर्ज आदी विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या

टाळेबंदीच्या काळात दिली गेलेली वाढीव वीजबीले वारंवार खंडीत होणारा वीजप्रवठा वीज उपकरणांच्या योग्य देखभाली अभावी होणार्याग दुर्घटना आदी कारभाराविरोधात हे आंदोलन करण्यात आलं होतं निधन ज्येष्ठ संगीतकार रवी दाते यांचं अल्पशा आजाराने काल प्ण्यात निधन झालं

ज्येष्ठ भावगीत गायक दिवंगत अरुण दाते यांचे ते बंध् होत पहाटे पहाटे मला जाग आली आताच अमृताची बरसून रात गेली अशी त्यांनी संगीतबदध केलेली अनेक गीते आजही लोकप्रिय आहेत

जिल्ह्यातल्या अनेक पारंपरिक दशावतारी कंपन्यांमधून त्यांनी काम केल होते

सातारा भूकंप सातारा जिल्ह्यातील कोयना परिसरात काल भूकंपाचा सौम्य धक्का बसला

नगर पाऊस गेल्या दोन दिवसापास्न अहमदनगर जिल्ह्यात कोसळत असलेल्या दमदार पावसाम्ळे कृष्णावंती धरणावरील वाकी येथील लघ् पाझरतलाव काल प्र्ण क्षमतेने भरला त्याम्ळे निळवंडे धरणात नविन पाणी दाखल होण्यास स्रुवात झाली आहे

पाऊस रत्नागिरी जिल्ह्यात काल सकाळपासून पावसाची संततधार स्रु होती जिल्ह्याच्या सर्वच भागांमध्ये म्सळधार पाऊस झाल्यानं जगब्डी वाशिष्ठी शास्त्री सोनवी काजळी आणि अर्ज्ना या सर्वच नदयांना प्र आला आहे

या काळात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी म्सळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे

त मराठा आरक्षण प्रकरणी अंतरिम स्थगितीस सर्वोच्च न्यायालयांचा नकार